नवी दिल्लीत आज केंद्रीय अर्थनंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत वस्तू आणि सेवाकर परिषदेची बक्कि झाली या बक्कीत अनेक महत्वाचे निर्णय एकमताने घेण्यात आले अशी माहिती बक्कीनंतर घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत जेटली यांनी दिली यात टीव्ही संच टायर पॉवर बँक आणि व्हिडीओ गेम्स यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे

दिव्यांग व्यक्तींच्या वाहनांसाठी लागणारी साधनसामग्री तसंच धार्मिक यात्रांसाठीच्या हवाई सेवा इकॉनॉमी श्रेणी साठी पाच टक्के जीएसटीच्या कक्षेत आणल्या आहेत

प्रधानमंत्री जनधन योजनेच्या बचत खात्यांसाठी बँकेकडून देण्यात येणाऱ्या सेवांना जीएसटीमधून सवलत देण्यात आली आहे

स्थावर संपत्तीवरच्या जीएसटी संदर्भात परिषदेच्या बक्कीत निर्णय घेण्यात येईल तसंच जीएसटी परिषदेनं आज सात सदस्यीय मंत्रीगट नियुक्त करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली हा मंत्रीगट काही राज्यांमध्ये महसुलावर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेईल जीएसटी संकलनात महाराष्ट्र आणि बिहार अप्रेसर असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं देशात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गुजरातमधल्या गांधीनगर इथं आज भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते नारी शक्ती हे सामाजिक एकतेचं प्रतिक असल्याचं ते म्हणाले स्वच्छ भारत अभियान उज्ज्वला योजना आवास योजना यासारख्या योजना महिलांनाच केंद्रस्थानी ठेऊन अंमलात आणल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यावेळी उपस्थित होते केंद्रातील मोदी सरकारने देशात जाती धर्म प्रांत यांचं गतिरोधक हटवून विकासाचा महामार्ग तयार केला आहे असं केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटले आहे नकवी यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे आयोजित हुनर हाट चं उद्घाटन आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी नकवी बोलत होते गेल्या एक वर्षात हुनर हाट मुळे दीड लाखपेक्षा अधिक कारागीर हस्तकौशल्य व्यावसायिक आणि शिल्पकारांना तसेच त्यांच्याशी संलग्न उद्योगांना रोजगार मिळाला आहे असं नकवी यांनी सांगितलं या प्रदर्शनात एकाच जागी देशभरातील शिल्पकार कारागिरांनी तयार केलेल्या अप्रतिम वस्तू आणि वस्त्रे उपलब्ध आहेत त्याशिवाय देशभरातील विविध राज्यांचे खाद्यपदार्थ आणि पक्वान्नं यांचा आनंदही खवखींना घेता येईल

महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी सरकार सददी तत्पर असून महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत असं ऊर्जा मंत्री आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं

शिक्षक भारतीच्या वतीनं आठव्या राज्य स्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचं आयोजन यावर्षी गोंदियात करण्यात आलं आहे

या संमेलनात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत राज्यात आज दत्तजयंतीचा उत्सव भक्तीभावानं साजरा होत आहे नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर दत्तशिखर इथं आज दत्त जन्म सोहळ्यासाठी लाखो भक्त उपस्थित आहेत

विदर्भ आणि मराठवाडा विभागातून मोठ्या संख्येनं भक्त सहभागी झाले आहेत जम्मू कश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलाशी झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं दक्षिण काशमीर मधल्या आरामपोरा गावात शोधमोहीमेदरम्यान ही चकमक झाली सुरक्षादलानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात सहा दहशतवादी मारले गेल्याचं पोलीस महासंचालक स्वयंप्रकाश पाणी यांनी सांगितलं दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्र आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास सुरु असल्याचं सूत्रांनी सांगितलं एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे मुंबईत आज लघू मध्यम क्षेत्रातल्या नवउद्यमींची संस्था स्टार्ट अपची मुंबई शेअर बाजारामध्ये अधिकृत नोंदणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते यवतमाळच्या राळेगाव जंगलातल्या नरभक्षक टी वन वाधिणीच्या मादा बछड्याला आज जेरबंद करण्यात आलं

जालन्यात सुरू असलेल्या राज्य वरिष्ठ अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात विविध वजन गटात प्रेक्षनीय कुस्त्या झाल्या गादी विभागात महाराष्ट्र केसरीची उपांत्य फेरी झाली यात महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या पुण्याच्या अभिजित कटकेने पुण्याच्या गणेश जगताप ला चितपट केलं

स्पर्धेच्या शेवटच्या मिनिटात गणेश जगताप हल्ला चढवत असताना पंचानी उठवलं त्यामुळे प्रशिक्षकांनी आक्षेप घेत आखाड्यात प्रवेश केला त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता चौथी प्रिमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धा आजपासून मुंबईत सुरु झाली आहे ऑलिम्पिक तसंच जागतिक विजेते खेळाडू या स्पर्धेत भाग घेत आहेत स्पेनचे कॅरोलिना मॉरिन व्हीक्टर एक्सेलसन भारताची पी व्ही सिंधू एच एस प्रणोय के श्रीकांत तसंच सायना नेहवाल असे अनेक ज्येष्ठ खेळाडू यात सहभागी झाले आहेत

विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे येत्या दोन दिवसात राज्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे